सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा

प्रत्येकानं कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्यलढ्यातल्या संघर्षगाथा देशासमोर मांडा देशहिताचे संकल्प करा पंतप्रधानांचं आवाहन

शेतकऱ्यांनी आता श्वेतक्रांती पाठोपाठ मधुक्रांतीसाठीही सज्ज व्हावं पंतप्रधान

नियमांचं पालन होत नसेलं तर राज्यात टाळेबंदीची तयारी करा मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांचे स्पष्ट निर्देश

आसाम पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

मन की बात जगातली सगळ्यात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू असून प्रत्येकानं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं गेल्या वर्षी याच काळात लावलेला जनता कर्फ्यू त्यानंतर टाळी थाळी वाजवून दीप उजळून कोरोना हद्दपार करण्याचा व्यक्त केलेला निर्धार या जागतिक साथीशी वर्षभर दिलेला निकराचा लढा आणि आता यशस्वीपणे राबवली जात असलेली लसीकरण मोहीम असा सगळा पटचं पंतप्रधानांनी उलगडला आणि त्याच बरोबरीनं पुन्हा एकदा दवाई भी कडाई भी असं कळकळीचं आवाहनही केलं

मार्च महिन्यात दांडीयात्रा दिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला आणि याच महिन्यात अमृतमहोत्सवी मन की बात होते आहे हा योगायोग अधोरेखित करून आपापल्या भागातल्या स्वातंत्र्य लद्यातल्या संघर्षगाथा देशासमोर मांडा स्वातंत्र्य सैनिकांच्या याच शौर्यकथा आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील असं ते म्हणाले आपल्या कर्तव्यांचं निष्ठेनं पालन करत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशहिताचे संकल्प करून ते सिद्धीस नेण्यासाठी प्राणपणानं झटण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं

दीपस्तंभ पर्यटनावर बोलताना त्यांनी गुजरात मधल्या जिन्झूवाडा दीपस्तंभाची माहिती दिली तर मध आणि मेणाची वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आता श्वेतक्रांती पाठोपाठ मधुक्रांतीकरता सज्ज होण्याचं आवाहनही केलं आगामी काळात येणाऱ्या विविध सण उत्सवांनिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या

कोविड राज्य दरम्यान महाराष्ट्र छत्तीसगड कर्नाटक पंजाब गुजरात मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत दररोज मोठ्या संख्येनं कोरोना बाधितांची नोंद होत आहे

मुख्यमंत्री कोरोना आढावा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक नियमांच पालन होत नसेलं तर राज्यात टाळेबदीची तयारी करा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी आज दिल्या राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे उपचारासाठी खाटा आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे त्या पार्श्वभूमीवर आज कोविडविषयक कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत टाळेबंदीसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या

राजेश टोपे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह प्रशासनातील आणि कृती दलातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरू राहील याचा राज्य शासन आटोकाट प्रयत्न करत आहे मात्र अनेक घटक अजूनही नियम गांभीर्याने घेत नाहीत लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्याला आमचं प्राधान्य आहे त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा टाळेबंदी लावावीच लागेल हे लक्षात घेऊन आवश्यक सुविधांचं नियोजन करा असे निर्देश ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले केवळ मुंबई पुणे या शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता राज्याच्या सर्व भागात सर्व आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण येईल आणि या सुविधा सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी यावेळी सांगितलं वेळेवर चाचणी न करणं आणि गृह विलगीकरणात असताना नियमांचं पालन न करणं ही संसर्ग वाढण्याची मुख्य कारणं असू शकतात असं सांगून संसर्ग वाढला तर त्या प्रमाणात मृत्युचं प्रमाणही वाढू शकत असं कृती दलाच्या डॉक्टर्सनी यावेळी निदर्शनास आणून दिलं

खोऱ्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाजोत महाआघाडी यांच्यात सरळ लढत आहे सचिन पायलट मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हेमंत बिश्व शर्मा बदारुद्दीन अजमल यांनी या भागांत विविध भागांत प्रचारसभा घेतल्या जास्तीत जास्त नागरिकांनी मजदानाला यावे यासाठी प्रशासन स्तरावर तसंच स्विप कार्यक्रमाअंतर्गत प्रयत्न केले जात आहेत तामिळनाड् तामिळनाडूमध्येही मतदारांना विविध आश्वासनं आणि आरोपप्रत्यारोप करत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे मुख्यमंत्री पलानीस्वामी डीएमकेचे एम के स्टॅलीन यांनी विविध ठिकाणी आज प्रचारसभा घेतल्या काँग्रेसचे राहुल गांधी आज चेन्नईमध्ये प्रचार करीत आहेत

केंद्रीय मंत्री अमित शहा दोनदा राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग सध्या केरळमध्ये आहेत प्रकाश जावडेकर वाघांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजाजी व्याघ्र संवर्धनचे रेंज ऑफिसर महिंदर गिरी यांना आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अभिनंदन केल आहे हा पुरस्कार मिळवणारे आशियातील ते एकमेव रेंजर आहेत आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना आय

आणि जागतिक संरक्षित क्षेत्र आयोग डब्लु

सुएझ कालवा इजिप्तच्या सुएझ कालव्यात अडकून पडलेल्या महाकाय जहाज हटवण्याचा शनिवारी करण्यात आलेला प्रयत्न अपयशी ठरला या कालव्यात भरती असताना हे जहाज हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र या प्रयत्नांना आज यश येण्याची शक्यता या कालव्याच्या व्यवस्थापन विभागानं व्यक्त केली आहे जगातील सर्वात व्यस्त असलेल्या या कालव्यात हे मोठे जहाज गेल्या काही दिवसांपासून अडकून पडले आहे

काही जहाजं अफ्रिकेच्या बाजूला वळवण्यात आली आहेत

श्रीसाईलम इथं दर्शनाला गेलेल्या भाविकांना घेऊन येणारा टेंपो आणि ट्रकमध्ये धडक झाल्यानं हा अपघात झाला

उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केलं आहे बॅडमिंटन पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑरलिअन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरुष द्हारी गटांत भारताच्या कृष्ण प्रसाद गर्ग आणि विष्णू वर्धन गौड यांना पराभवाला सामोरं जावं लागलं

नेमबाजी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप इव्हेंट प्रकारांत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं सुवर्ण पदक पटकावलं भारताच्या श्रेयांसी सिंग मनिषा किर राजेश्वरी कुमारी यांनी महिला ट्रॅप टीम प्रकारांत सुवर्ण पदक मिळवलं पुरुष ट्रॅप टीम प्रकारांत किनान चेनाई पृथ्वीराज तोंदाईमन आणि लक्ष्य यांनी स्लोवाकियाच्या संघाला नमवत सुवर्ण पदक पटकावलं

विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असल्यामुळे सामन्यातली चुरस वाढली आहे